आपण राज्यात परत येण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही असंही गडकरी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत त्यापुर्वी मुनगंटीवार हे पत्रकारांशी बोलत होते राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात काही स्तरावर शिवसेनेशी चर्चा सुरू असून आपला पक्ष महायुतीशिवाय अन्य पर्यायाचा विचार करणार नसल्याचंही ते यावेळी म्हणाले राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यात येईल असं नमुद करताना पक्षाचं शिष्टमंडळ आज राज्यपालांशी घटनात्मक तरतुदींवर चर्चा करेल असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले

मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्याशी शिवसेनेचे चांगले संबंध असून दोन्ही पक्षांनी पूर्वीही सोबत काम केलं असल्याची प्रतिक्रीया शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज नोंदवली आहे शिवसेनेचा फडणवीस यांच्याशी कोणताही व्यक्तिगत वाद नाही पण सत्तेतील भागीदारीसंदर्भात पूर्वी ठरलेल्या सुत्राप्रमाणंच चर्चा झाली पाहिजे असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं सत्ता स्थापनेसाठी प्रेसं बह्मत आहे त्यांनीच सत्ता स्थापनेचा दावा करावा आणि शिवसेनाही याचं समर्थन करते असं राऊत यावेळी म्हणाले

शिवसेनेनं छपन्न राष्ट्रवादी काँग्रेसनं चोपन्न आणि काँग्रेसनं चव्वेचाळीस जागा जिंकल्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील कुनादा गावानजिक सिरना नदीच्या पाषाणात अडकलेल्या वाघाचा मृत्यू झाला आहे पुलावरून खाली पस्तीस फुट उडी मारल्यानं त्याच्या मणक्यांना द्खापत झाली होती आणि त्यातच तो पाषाणात अडकला होता त्याला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले पण आज सकाळी तो मरण पावल्याची माहिती वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान वाघाच्या मृत्यूचं निश्चित कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल असंही या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा मुधोळ यांच्या हस्ते आज द्ध संकलन केंद्राचं उदघाटन झालं महिला बचत गटांनी कोंबडी पालन शेळी पालन आणि द्ध व्यवसायाकडे प्रक व्यवसाय म्हणून पहावं असे आवाहन जिल्हाधिकारी मुधोळ यांनी यावेळी केलं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांकडे त्याऐंशी कोटी रुपये थकित असल्यामुळे त्या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेनं साखर आयुक्तांकडे केली आहे गाळप परवाना दिल्यास न्यायालयात दाद मागू असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी

पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आज दिला आहे

सततच्या पावसामुळे रब्बी हंगामाची पूर्वमशागत होऊ न शकल्यानं यावर्षी रब्बी हंगाम एक ते दीड महिना लांबला असून याचा परिणाम काही पिकांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोल्हापुर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आज सुमारे एकशे साठ कोटी रुपये अनुदान वाटप करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहे

पडझड झालेली घरं आणि शेतीच्या नुकसानाची भरपाईही लवकरच दिली जाईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं

अतीवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत केली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली